दीपक म्हैसेकर यांनी केली मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते महानगर पालिका आयुक्त सौरभ राव महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रम्हण्यम जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या शाळेतल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन आजर्पिंपरीच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत झालं महापालिकेचा शिक्षण विभाग आणि अल्फा लवाल कंपनीनं एकत्रितपणे हा उपक्रम सुरू केला आहे वाय फोर डी फौंडेशनहा उपक्रम राबवत आहे अशा प्रकारे महापालिका शाळेतल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी राबवला जाणारा हा पहिलाच प्रकल्प आहे

राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत आपल्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊन आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे ते आज इंदापूर इथंकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते राष्ट्रवादीच्या या अन्यायामुळे विधानसभा निवडण्कीसंदर्भात आपल्याला गांभीर्यानं निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय येत्या दहा तारखेपर्यंत जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

योगाचार्य विदुला शेंडे आणि विश्वास शेंडे यांनीया उपक्रमाचं संयोजन केलं होतं आकाशवाणी प्णे केंद्राचीनिर्मिती असलेल्या विशेष गीतगंगा या कार्यक्रमाचा शतकोत्तर पहिला भाग आज स्प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक मंदिरात साजरा झाला

विशेष गीतगंगा या कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भ्जबळ यांनी सुबोध भावे यांच्याशी संवादसाधत हा कार्यक्रम रंगवला आकाशवाणीच्या रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला उत्तर प्रदेशात झालेल्या पत्रकारांच्या दडपशाहीचा पुणे श्रमिक पत्रकार संघानं आज तीव्र निषेध नोंदवला उत्तर प्रदेशात पोषक आहार योजनेतला गैरप्रकार उघडकीला आणणाऱ्या पवन जयस्वाल या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माध्यमांची अशी मुस्कटदाबी लोकशाहीला घातक आहे याची चौकशी करून संबधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघानं केली आहे आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत आज मुलांच्या गटात अभिनव तर मुलींच्या गटात दस्तुर संघांनी अजिंक्यपदाचा सूजन करंडक पटकावला मुलांच्या गटात आदी जगदाऴे आणि अभिषेक माळी तर मुलींच्या गटात तन्वी साळवे आणि भुमिका सर्जे यांनी चमकदार कामगिरी केली

बुद्धीबळ लीग स्पर्धेंतआज सेव्हन नाईटस संघानं जेतेपदाचा करंडक पटकावला

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रौढ खेळाड् विजय ओगले सर्वोत्कृष्ट महीला खेळाड् अनुषा भिडे युवा खेळाड् निखिल चितळे तर सामनावीर निरंजन गोडबोले आणि आदित्य लाखे यांना प्रस्कारानं गौरवण्यात आलं मध्य रेल्वेच्या कर्जतते चौक स्थानका दरम्यान पाणी साठल्यानं पुणे मुंबई दरम्यानच्या डेक्कन एक्सप्रेस डेक्कन क्वीन प्रगती एक्सप्रेससिंहगड एक्सप्रेस या गाड्या आज आणि उद्या रद्द करण्यात आल्या आहेत तसच काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत प्णे जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रर तर प्रर्व भागात दुष्काळी परिस्थिती आहे

प्ण्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री दमदार हजेरी लावली

त्यामुळे भिडे प्रल पाण्याखाली गेला असून नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

नमस्कार